केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग येत्या दसऱ्याच्या निमित्तानं राजस्थानमधील बिकानेर इथूं भारत पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत शस्त्र पूजन करणार

अमरावती जिल्हयात रार्बावण्यात येणाऱ्या राज्य सरकारां योजनांच्या कामांमध्ये अदयापहां मागं असलेल्या तालुक्यांनी येत्या दोन र्माहन्यात कामं पूण करावीत असे मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांचे र्निदश

रमाकांत कोलते यांचं आवाहन

एखादा वरिष्ठ केंद्रीय मंत्री पाकिस्तानच्या संवेदनशील सीमेवर जाऊन सुरक्षा दलांसोबत दसरा साजरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल असं गृहमंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलं श्री सिंग यावेळी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रगतीचा आढावा देखील घेतील गेल्यावर्षी श्री सिंग यांनी उत्तराखंड इथं चीन भारत सरहद्दीवरील जोशी मठ या ठिकाणी जवानांसोबत दसरा साजरा केला होता

कृत्रिम बुध्दोमत्तेच्या सहाय्यानं हे चॅटबोट चालवण्यात येणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रवण्यात येणाऱ्या सोयी स्रावधांमध्ये सुधारणा होऊ शकणार आहे

आयआरसीटोंसी चॅटबोट हा एक र्विशेष कॉम्प्युटर प्रोग्राम असून या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेशी संपक किंवा संवाद साधता येईल विकासासाठी योग्य दृष्टिकोन असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्था विदर्भ शाखेद्वारे संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या डिजिटलायझेशन कार्यक्रमात ते बोलत होते आदिवार्सींसाठी सर्व स्रुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या लोकांचा विकास करणं आपली जबाबदारी आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी त्यांनी परनॉर्ड रिकॉर्ड इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री गिऑन यांनी एकलव्य एकल विद्यालयाला संगणकीकरण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले विद्यालयावर आधारीत लघ्रपटही दाखवण्यात आला विद्यालयाचे विश्वस्थ श्री शिरोडकर यांनी एकलव्य एकल विद्यालय ही भारतातील एकमेव ऑफलाईन शाळा असल्याचं सांगितलं

या शाळांसाठी ऑफलाईन सर्व्हर विकसित केलं असून हा सर्व्हर शाळेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींबद्दल माहिती देतो नवरात्रीचं पावन पव परंपरागत पद्धतीनं मोठ्या प्रमाणात साजरा करत असतानाच या उत्सर्वार्नामत्त श्री दगा मातेच्या आशीवादानं सवाच्या जीवनात सुख आर्गाण समद्धी नांदो तसंच समाजासाठी आीण राष्ट्रासाठी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा र्ममळो असा आशीवाद मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी नवरात्र र्नामत्त शहरातील र्वावध नवरात्र महोत्सव मंडळाना भेट देऊन मातेची पूजा केल्यानंतर मार्गितला

यावेळी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार श्री सुधाकर कोहळे श्री कृष्णा खोपडे महाराष्ट्र लघ् उद्योग र्वकास महामंडळाचे अध्यक्ष श्री संदोप जोशी माजी महापौर श्री प्रवीण दटके तसंच महानगरपार्ालकेचे पर्दाधकारो नगरसेवक आर्ाण र्वावध मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य श्री गजघाटे यांनी दिली उद्या दुपारी साडेचार वाजता महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून भारतीय घटना आणि लोकशाहीपुढील आव्हानं या विषयावर परिसंवाद होणार आहे मंगळवारी सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात येणाऱ आहे तसंच बुधवारी पवित्र दीक्षाभूमीवर पंचशिल झेंड्याचं ध्वजारोहण होणार आहे याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता जपान थायलंड मलेशिया आणि इतर देशातील तसंच भारतातील बौद्ध भिक्ष्रंचा समावेश असणारी धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे असं श्री गजघाटे यांनी सांगितलं रात्री नऊ वाजता अश्वघोष कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संविधान जागर चा आस्वाद संगीत रसिकांना घेता येणार आहे नागपूर महानगरपाालकेमध्ये काम करताना सवानाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आव्हाने हों आपणाला काय पणाला नेण्याची प्रेरणा देतात

रोजच्या आपल्या कामांमध्ये कार्हा बदल वाटावा काम करताना ऊजा र्णानमाण व्हावी आर्गाण नव्या चैतन्यानं काम करण्याची प्रेरणा र्मिळावी यासाठीं वनामतीच्या सहकायानं मनपाच्या अधिकारां आण कमचाऱ्यांना प्राशक्षण देण्यात आलं यानंतर कतव्यावर रूजू होताना आपल्या कामामध्ये प्राशक्षणात सांगतलेल्या बाबी प्रार्ताबंबत झाल्यास प्राशक्षणाचा उद्देश सफल होईल असं प्रातपादन मनपा आयुक्त आर्गाण वनामतीचे संचालक श्री रवींद्र ठाकरे यांनी केलं वनामती इथं आयोजित मनपाच्या तांत्रिक आर्गण अतांत्रिक कमचाऱ्यांच्या पाच र्ददवसीय प्राशक्षण कायक्रमाचा काल समारोप झाला समारोपीय कायक्रमात प्रमुख र्आतथी म्हणून मनपा आय्क्त आर्गाण वनामतीचे संचालक श्री रवींद्र ठाकरे बोलत होते यावेळी मनपाचे र्आर्तारक्त आयुक्त श्री अझीझ शेख वनामतीचे कुलर्साचव श्री मुकुंद देशपांडे वनामतीचे प्राशक्षण समन्वयक श्री र्विश्वास पांडे प्रामुख्यानं उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात शेततळी जलयुक्त शिवार मनरेगा धडक सिंचन विहिरी आदी कामं चांगली झाल्यामुळं कमी पर्जन्यमान असूनही संरक्षित सिंचन मिळू शकलं ही कामं अधिक व्यापक करण्यात येतील तथापि काही कामांमध्ये अद्यापही मागं असलेल्या तालुक्यांनी कामांना गती द्यावी आणि येत्या दोन महिन्यात कामं पूर्ण करावीत असे निर्देश म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमान पिकपाणी आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज नियोजनभवनात घेतला यावेळी पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील गृहराज्यमंत्री श्री रणजित पाटील उपस्थित होते यावेळी म्रुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की राज्य सरकारच्या अग्रक्रमांच्या योजनेत जलयुक्त शिवार शेततळं नरेगामध्ये विहिरींची कामं चांगल्या पद्धतीनं झाली आहेत तसंच पंतप्रधान आवास योजनेत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे यामध्ये जिल्ह्याची प्रगती पाहता जिल्हा लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल मात्र काही योजनांमध्ये कामं रेंगाळली आहेत ग्रामसडक योजनेची प्रगती मंद गतीनं होत आहे त्यामुळं यंत्रणेनं यामध्ये लक्ष देऊन मार्चपर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करावीत दिलेली उद्दिष्टयं प्रर्ण करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करावं येत्या दोन महिन्यात विकासकामं य्रद्धपातळीवर पूर्ण करावीत या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दोन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आज आयोजित कायक्रमात सदर वारसदारांना महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते र्गनयुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं

पयटन क्षेत्र हे रोजगार आर्माण महसूल देणारं क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठो पायाभूत र्स्रावधा र्मनमाण करण्यावर सरकारचा भर आहे या पयटनाच्या माध्यमातून नाचणगावमधील प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्याचा जास्त आनंद होईल असं प्रांतपादन पयटनराज्यमंत्री श्री मदन येरावार यांनी केलं

देशात आज य्वकांची शक्ती मोठों आहे महर्गावद्यालयीन स्तरावर असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनसुद्धा अनेक युवक युवती र्वावध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात याच तरुणांच्या मदतीनं आता सरकारां योजना लाभाथ्यापयंत पोहोचवण्यासाठां युवा मार्ाहती दूत हा उपक्रम राबवण्यात येत आहे

सार्ावत्रीबाई जोतीराव समाजकाय मर्हावद्दयालयात जिल्हा मार्हिती कायालय आर्ाण राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कायशाळेत ते बोलत होते र्वावध उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचं मोठं योगदान आहे असं सांगून डॉ

मात्र त्याची मर्ााहती नसल्यामुळे अनेक पात्र लाभार्था योजनांपासून वींचत राहतात त्यामुळे आता युवा मार्ाहती दूतच्या युवकांमाफ़त या योजना नार्गारकांपयत पोहोचण्यास मदत होईल राष्ट्रीय सेवा योजनेचं हे आद्य कतव्यसुध्दा आहे

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नार्गारकांच्या सेवेचं काम केल्यामुळे विदयाथ्याना भावष्यात त्याचा फायदा होईल असं त्यांनी सांगगतलं